अनेक आंतरराष्ट्रीय संस्था बदलत्या काळानुसार काम करत नाहीत जागतिक आरोग्य संघटना जागतिक व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या संस्थामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे असं मत मोदी यांनी व्यक्त केलं दहशतवाद ही जगासमोरील सर्वांत मोठी समस्या आहे यासाठी दहशतवाद्यांना सुरक्षा आणि पाठींबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरलं पाहिजे असं ठाम मोदी यांनी केलं रशियाच्या नेतृत्वाखाली दहशतवादाशी लढण्यासाठी ब्रिक्स देशांचे धोरण तयार करण्यात येत असून ते अंतिम टप्प्यात आले आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला पुढच्या वर्षी ब्रिक्सचं नेतृत्व भारताकडे येणार आहे तेव्हा भारत हे धोरण पुढे नेईल अशी ग्वाही त्यांनी दिली

त्यामुळे या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे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

ऐकूया सर्व मतदारसंघातल्या राजकीय स्थितीबाबतचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा राज्यातल्या विधानपरिषद निवडणुकीतलं लढतींचं चित्र स्पष्ट होत असतानाच भाजपाला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपनं शिरीष बोराळकर यांना दिली आहे त्यांची महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांच्याशी थेट लढत अपेक्षित आहे

पदवीधर मतदार संघात भाजपचे संग्राम देशमुख यांच्यापुढे महाविकास आघाडीचे अरुण लाड जनता दलाचे शरद पाटील आणि मनसेच्या रुपाली पाटील यांचं कडवं आव्हान राहणार आहे रयत क्रांती संघटनेच्या एन

चौंगुले यांनी माघार घेतल्यानं मात्र भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे शिक्षक मतदार संघात विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जितेंद्र पवार यांचा सामना करावा लागणार आहे नागपूर विभाग पदवीधर मतदार संघात भाजपाचे विद्यमान महापौर संदिप जोशी आणि कॉंग्रेसचे अॅव्होकेट अभिजीत वंजारी या दोन उमेदवारामध्ये प्रमुख लढत होणार आहे

मात्र भाजपाचे डॉक्टर नीतीन धांडे आणि शिवसेनेचे श्रीकांत गोविद देशपांडे यांच्यातच मुख्य लढत अपेक्षित आहे नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारीबद्दलच्या त्यांच्या दृढ प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला

पंतप्रधानांनी अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरीस याचंही अभिनंदन केलं त्याचं हे यश भारत अमेरिका संबंधांना बळ देणारं असून भारतीय अमेरिकन समुदायातल्या सदस्यांसाठी गौरवास्पद आणि प्रेरणादायक असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं

ई रुपया या स्टार्ट अप द्वारे व्यक्ती ते व्यापारी ऑफलाइन व्यवहार तसंच डिजिटल पेमेंट्सही करू शकतील तर पेसे या स्टार्ट अप द्वारे खेडोपाड्यातील लोकांना ऑफलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध होणार आहे संरक्षित वातावरणात याच्या चाचण्या सुरू असून लवकरच हे स्टार्ट अप्स थेट बँकांमध्ये वापरासाठी प्रचलित करण्यात येतील असं आर बी आय नं म्हटलं आहे

त्यामुळे ठेवीदारांचं व्याज सुरक्षित राहील

मनोहरन यांची बँकेच्या प्रशासक पदी नेमणूक केली आहे लक्ष्मी विलास बँकेचं दिल्ली स्थीत डी बी एस बँकेत एकत्रीकरण होत असल्याचं आर बी आयनं जाहीर केलं

बी एस बँकेचा आर्थिक ताळेबंद चांगला असून या एकत्रिकरणात बँक एक चांगलं पालकत्व निभवेल असं मत आर बी आय नं व्यक्त केल आपल्या खतेदारांपुढे आणि ठेवीदारांपूढे त्यांनी हा प्रस्ताव मांडला

बी आय नं म्हटलं आहे

राज्य सरकारनं नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार या संदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाला आदेश दिले आहेत

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातली सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयं मार्च महिन्यापासून बंद आहेत गर्दी टाळण्यासाठी उच्च शैक्षणिक संस्थाना टप्प्याटप्प्याने वर्ग सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनीटायझरचा वापर तसंच सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक राहील मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठे आणि महाविद्यालयांना विद्यार्थी आणि कर्मचार्यांसाठी थर्मल स्कॅनिंग आणि हँड वॉशची तरतूद करावी लागेल

सर्व विद्यार्थ्यांनी आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करणे आवश्यक असून प्रतिबंधित क्षेत्रात राहणारे विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी यांना या संस्थांमध्ये परवानगी दिली जाणार नाही